कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँप्रेस आघाडी सरकारचं भवितव्य अजूनही अधांतरिच आहे आज काँप्रेसनं बोलावलेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला एकही बंडखोर आमदार उपस्थित राहिला नाही विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांच्या अनुपस्थितीत तेरा आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यावरुन आपण विचार करणार असल्याचं रमेश कुमार यांनी बातमीदारांना सांगितलं हे राजीनामे घटनात्मक तरतुदींनुसार आणि त्या आमदारांनी स्वच्छेनं दिलेले आहेत का हे आपण तपासून पाहणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान एच डी कुमारस्वामी यांच्या सरकारला पाठिंबा देणा या एच नागेश आणि आर शंकर या दोन अपक्ष आमदारांनी काल रात्री पाठिंबा काढून घेतला

त्यांनी भाजपाला पाठिंबाही जाहीर केला आहे

सरकारन बहमत गमावलं असल्यानं कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपानं केली आहे आघाडी सरकार वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून बंडखोर आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देता यावं यासाठी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सर्व मंत्र्यांनी राजीनाम दिले आहेत मात्र बंडखोर आमदारांनी हा देकार नाकारला आहे दरम्यान मुंबईत आलेल्या सर्व बंडखोर आमदारांना आता पुण्यात हलवलं असून तिथून त्यांना गोव्याला नेलं जाणार असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नह्यान आज नवी दिल्ली क्वे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत त्यांनी काल परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली त्यावेळी दोन्ही नेत्यांनी राजकीय आर्थिक गुंतवणूक व्यापार ऊर्जा आणि त्विर क्षेत्रांमधल्या संबधांबाबत तसंच सर्व क्षेत्रातले सध्याचे संबध अधिक वाढवण्याबाबत चर्चा केली जहालवाद आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा बीमोड करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला

सीबीआयनं आणखी या संदर्भात आणखी तीस नवे आरोप दाखल केल्याचं अधिकृत सुत्रांनी सांगितलं याप्रकरणी शोध मोहीम अद्यापही सुरुच असून अधिक माहिती अद्याप मिळाली नसल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे सीबीआयनं गेल्या मंगळवारीही विविध बँकातील घोटाळ्यासंदर्भात अशाच प्रकारचे छापे देशभरात टाकले होते भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आणखी दोन अत्याधुनिक चिनूक हेलिकॉप्टर्स लवकरच दाखल होणार आहेत अशी घोषणा या हेलिकॉप्टर्सचे निर्माते बोईग कंपीननं केले आहेत गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दोन हेलिकॉप्टर्स आणली जाणार आहे

त्यानुसार पहिली चार हेलिकॉप्टर्स फेब्रुवारीमधे मिळाली या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदलाची ताकद दुपटीनं वाढणार असल्याचं बोईतर्फे सांगण्यात आलं आहे अतिउचावर देखील वजनी सामान वाहून नेण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समधे असल्याच सांगण्यात येतं भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्यात योगदान देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर्सची करण्याचं उद्दिष्ट निश्वित केलं आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत कुमारगंज कृषी विद्यापिठात विभागीय कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन करताना ही माहिती दिली हे लक्ष्य गाठण्यात कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका निभावू शकेल असं ते म्हणाले संपूर्ण जगाला अन्न पुरवण्याची क्षमता उत्तर प्रदेशात आहे असा दावा त्यांनी केला

काल राज्यसभेत ही माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी एका लेखी उत्तराद्वारे दिली भारतीय सैन्यदलानं या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिल्याचंही नाईक म्हणाले शरत्रसंधीच्या उल्लंघनाची प्रकरणं विविध पद्धतीनं पाकिस्तानसमोर मांडण्यात आली आहेत

जनतेशी संवाद साधून त्यांना स्वातंत्र्यलढ्यातल्या गांधीजींच्या योगदानाबद्दल माहिती द्यावी अशी सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदारांना दिली असल्याचं जोशी यांनी सांगितलं

ही पथक दररोज पंधरा किलोमीटर चालतील या पदयात्रेत ते प्रत्येक बूथला भेट देणार असून पक्षाचे नेते आणि खासदार वृक्षारोपणही करतील असं जोशी यांनी सांगितलं पंजाब हरयाणा आणि उत्तर प्रदेश राज्यांनी पीकं जळण्यावर काय उपाय योजना केली आहे अशी विचारणा राष्ट्रीय हरित लवादानं या तीन राज्यांना केली आहे लवादाचे अध्यक्ष न्यायाधीश ए के गोयल यांनी या तीन राज्यांना या संदर्भातील प्रगतीसाठी काय उपाययोजना केली त्याचा अहवाल देण्याचा आदेश दिला आहे

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे मँचेस्टर धिं दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल

हे थांबवण्यासाठी पाकिस्ताननं कडक आणि शिस्तप्रीय धोरणांची अंमलबजावणी केली पाहिजे असं मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं व्यक्त केली आहे म्रान खान यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या ऑगस्ट महिन्यात मिरान खान सरकारनं नाणे निधीकडे मदतीची याचना केली होती सध्या पाकिस्तानकडे आठ अब्ज अमेरिकी डॉलर एवढाच चलनसाठा असून तो केवळ दीड वर्ष निर्यातीसाठी पुरेल अशी माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं सहा अब्ज अमेरिकी डॉलरची मदत पाकिस्तानला दिली होती आळदी आणि देह् श्रून पंढरपूरला जाणा या वारीत दरवर्षी जवळपास दहा लाख वारकरी या वारीत सहभागी होतात

यंदा मात्र काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं

या स्वच्छता अभियानाला स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी हरित वारी असं नाव देण्यात आलं आहे

त्यात निरिक्षक उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षकांचा समावेश आहे

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा भागात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी मारली गेली आहे डब्बाकोंटा जंगलात कोब्रा विशेष धडक पथक तसंच जिल्हा राखीव दलाच्या संयुक्त पथकानं माओवाद्यांच्या ठिकाणावर छापा घातला असता माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत ही माहिला मारली गेली असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं काल रात्री मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली येत्या चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे

राजस्थानातही काही ठिकाणी आठ सेंटीमीटर त्रेका पाऊस पडला दिल्ली उच्च न्यायालयानं जेट एरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना परदेशी जाण्याची अनुमती द्यायला नकार दिला आहे